केंद्र सरकारच्या कोरोना संसर्ग प्रतिबंधक जनजागृती मोहिमेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन मास्कच्या किमतीवर नियंत्रण आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं

नागप्र महामेट्रोच्या प्रशासकीय कार्यालयाला आयजीबीसीतर्फे प्लॅटिनम श्रेणी बहाल

जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

पंतप्रधान सणास्दीचे दिवस आणि हिवाळा येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग प्रतिबंधांबाबत केंद्र सरकारनं जनजागृती मोहीम स्रू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे या अभियानाची आज सुरुवात केली कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेनं एक व्हावं असं आवाहन मोदी यांनी ट्विटर संदेशात केलं आहे मास्क वापरणं सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात ध्णं या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा असंही त्यांनी म्हटलं आहे

आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्याला या लढ्याची तीव्रता कायम राखावी लागणार आहे असंही पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे लोकांचा सहभाग मिळवणं हा या मोहिमेचा प्रम्ख उद्देश आहे मास्क वापरणं सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात ध्णं हे तीन मुख्य संदेश या मोहिमेअंतर्गत दिले जाणार आहेत आज नागपूरसह राज्यात अनेक ठिकाणी कोविड प्रतिबंधक वर्तन करण्याबाबत शपथ घेण्यात आली अनेक क्षेत्रातील मान्यवर कोविड प्रतिबंधक वर्तनाची शपथ घेऊन इतरांनाही तसे वर्तन करण्यास प्रोत्साहित करत आहेत एक्यात दक्षिण मध्य क्षेत्र संस्कृतिक केंद्राचे प्रम्ख डॉ

कोविडपासून संरक्षणासाठी जारी करण्यात आलेल्या सर्व नियम आणि सूचनांचे मी पूर्णपणे पालन करेन आणि इतरांनाही या नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देईन असेही मी वचन देतो

माझे हात वारंवार साबण आणि पाण्याने नीट ध्ण्याची काळजी घेईन

मास्क किमती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीनं काल राज्य शासनाला अहवाल सादर केला त्यान्सार आता सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

समितीनं निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारित दरान्सार मास्क विक्री करणं बंधनकारक असणार आहे असं ते म्हणाले आठवले लैंगिक अत्याचाराचे घुणास्पद प्रकार रोखण्यासाठी बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करुन कायदयाची जरब बसवावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली मंबईतील आरे कॉलनी येथील साडे चार वर्षांच्या लैंगिक अत्याचार पीडित मुलीची आणि तिच्या कूटुंबियांची आठवले यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली अत्याचार पीडित मूलगी रुग्णालयात दाखल असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे

रेटिंग घोटाळा मुंबई पोलिसांनी टीआरपी रेटिंग घोटाळा उघडकीस आणला असून बनावट टीआरपी मिळवण्यासाठी काही वृत्तवाहिन्यांनी आर्थिक व्यवहारादवारे रेटिंग मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे मुंबई पोलिस महासंचालक परमबीरसिंग यांनी सांगितले मोठ्या प्रमाणात हे रॅकेट उघडकीस आल्याचेही त्यांनी संगितले

मेट्रो गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे टप्पे गाठणाऱ्या महामेट्रो नागप्रने आणखी एक मजल मारली आहे महामेट्रोच्या मेट्रो भवन प्रशासकीय कार्यालयाला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आयजीबीसी संस्थेतर्फ प्लॅटिनम श्रेणी हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे मेट्रो भवनचे निर्माण करताना याच्या संकल्पनेत आणि बांधकामात पर्यावरण संवर्धनासंबंधी अनेक महत्वाचे पैलू अंगीकृत केल्याने या इमारतीला हा दर्जा प्राप्त झाला आहे संपूर्ण प्रकल्प पर्यावरण पूरक असावा ही संकल्पना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांची होती मेट्रो भवन इमारत पर्यावरणपूरक असून येथे पाणी आणि ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचा निर्वाळा कौन्सिलने दिला आहे सौर ऊर्जेचा वापरबायो डायजेस्टर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सांडपाण्याचा प्नर्वापर जैविक कचऱ्याचा प्नर्वापर इमारतीत नैसर्गिक प्रकाशाचा वापर खेळती हवा विजेची बचत ठिबक सिंचनचा अवलंब इत्यादी या इमारतीची वैशिष्ट्ये आहेत रेल्वे आरक्षण मध्य रेल्वे राज्यात पाच अप आणि डाऊन अतिरिक्त गाड्या उद्यापासून चालवणार आहे यापैकी दोन गाड्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते पूणे या दरम्यान चालवल्या जातील तर प्रत्येकी एक जोडी मुंबईहन नागपूर गोंदिया आणि सोलापूर आणि परत अशी धावणार आहे मुंबई आणि प्णे दरम्यान चालवली जाणारी डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्स्प्रेस ठरलेल्या नियमित स्थानकांवर थांबतील तर विदर्भ एक्स्प्रेस सिदघेश्वर एक्स्प्रेस आणि द्रांतो एक्स्प्रेस निश्चित स्थानकांवर थांबतील आजपासून या गाड्यांच्या तिकिटांचं आरक्षण स्रू झालं आहे

प्रारंभी माजी अर्थमंत्री स्धीर म्नगंटीवार यांच्या बंगल्याप्ढे हे आंदोलन केले गेले जिल्हाधिकारी कार्यालयाप्ढेही हे आंदोलन केले जाणार आहे या आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अशोक जीवतोडे यांनी केले कटंब आपले जबाबदारी आमची कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी शेतकरी मिशनच्या क्टुंब आपले जबाबदारी आमची या मोहिमेद्वारे अनेक गरजू रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यात येत असून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त होत आहे जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्यां कोरोनाग्रस्तासांठी ही मोहीम उपय्क्त आहे अशी माहिती दिवंगत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज अमरावती इथे दिली

सिंचन प्रकल्प चालू वर्षी सिंचन प्रकल्पामध्ये रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे गोंदिया जिल्हयात रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ करण्यास वाव आहे यासाठी कृषी विभाग आणि आत्मा यांच्या मार्फत रब्बी ज्वारी करडई मोहरी हरभरा इत्यादी पिकांची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत याप्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे तसेच रब्बी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या संदर्भात कृषी विभाग आणि आत्माचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

धान पिक गोंदिया जिल्हयात लवकर पक्व होणारे धान पिक काढणीसाठी तयार होत आहे

अवेळी पावसामुळे काढणीला आलेल्या धान पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही

दरम्यान येत्या तीन दिवसात विदर्भातील बहतांश भागात पर्जन्यवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे खर्शीकर निधन मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर याचं हृदयविकाराच्या झटक्यांनं आज सकाळी निधन झालं

त्यांनी चित्रपट नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं मराठी चित्रपट आणि नाटके ध्वनीचित्रफीतीमध्ये रुपांतरित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता

दामिनी या लोकप्रिय दैनंदिन मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती अविनाश खर्शीकर यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे